राज्य आकडेवारी राज्यात काल प्रथमच कोरोनाच्या नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदविली गेली

अनेक दिवसांपासून राज्य आरोग्य विभागाकडून देण्यात येणारी कोरोनाबाबतची संख्या आणि पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जाहीर करण्यात येत असलेली आकडेवारी यानुसार बरे झालेले रुग्ण आणि बाधित यांच्या संख्येतील तफावत अजूनही कायम आहे पालघर कोरोना प्रादुर्भावाच्या आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला अगदी लहान खेड्यातूनही प्रतिसाद मिळतोय अशीच एक कथा आहे पालघर जिल्ह्यातल्या उटावली गावातील मुलीनं केलेल्या स्वावलंबनाची आमचे प्रतिनिधी देत आहेत अधिक माहिती

लॉकडाऊन च्या काळात हाताला काम नाही म्हणून लोक रोजगार हमीच्या कामावर गेली

बलडाणा बुलडाणा जिल्ह्यामध्ये मात्र मुर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या काथ्यांची मागणी घटली आहे गणेशोत्सवात मोठ्या मूर्त्यांना यंदा बंदी घालण्यात आल्यामूळे या मूर्त्यांच्या मजबूतीसाठी वापरण्यात येणाऱ्या नारळाच्या काथ्यांचीही मागणी जिल्ह्यात घटली आहे त्यामुळे मूर्ती बनविण्याचा व्यवसाय थंडावला आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी सचिन ठाकरे बुलढाणा

सांगली सांगली जिल्ह्यातील कोव्हिड विषाणूचा प्राद्र्भाव आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग पोलीस दल आणि जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे परंतु रुग्णसंख्या सतत वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे

ऐकूया आमच्या प्रतिनिधीने पाठविलेला हा वृत्तांत

वाढते रुग्ण लक्षात घेता या रुग्णालयात आणखी दोनशे खंटांची व्यवस्था केली जाणार आहे सांगली मिरज इथली सहा खासगी रुग्णालये वसतिगृहे ताब्यात घेण्यात आली शासकीय रुग्णालयात अत्यंत चांगल्या प्रकारच्या सुविधा रुग्णांना प्रवल्या जात आहेत मात्र खासगी रुग्णालयात व्यवस्थित उपचार मिळावेत यासाठी शासकीय डॉक्टरांनी तेथे नियंत्रण करावे अशी मागणी नागरिक करत आहेत

मात्र कोरोना नियंत्रण कक्ष पोलीस दल कोव्हिड रुग्णालय मिरज इथं कार्यरत असलेल्या आरोग्य आणि शासकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे सांगली जिल्हा परिषदेत असलेल्या कोरोना जिल्हा नियंत्रण कक्षातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली मिरजेच्या शासकीय कोविड रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांचे नातेवाईक कोरोना बाधित झाल्यामुळे या रोगाचा रुग्णालयात शिरकाव झाला मात्र यामुळे बाकीचे कर्मचारी आता सावध झाले आहेत आकाशवाणीच्या बातम्यांसाठी सांगलीहून शिवाजी कांबळे यांच्यासह प्रशांत जाधव पुणे

आगामी धार्मिक सण उत्सव घरातच साजरे करून कोरोनाच्या संकटापासून जीवन सुरक्षित ठेवा असे आवाहन जिल्हा प्रशासनांनी आपापल्या जिल्ह्यातील नागरिकांना केले होते त्यानुसार श्रावण महिन्याच्या कालच्या पहिल्या सोमवारी लोकांनी या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शिवमंदिरात न जाता घरातूनच पूजा अर्चा करणे पसंत केले आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी पाठवलेल्या माहितीवर आधारित हा वृत्तांत नाशिकमधील श्री त्र्यंबकेश्वर मंदिरांसह जिल्ह्यातील शिवमंदिरे काल पहिल्या श्रावणी सोमवारीही बंद राहिली

श्रावणामध्ये दरवर्षी त्रंबकेश्वर येथे दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते मध्यरात्री सुरू होणारी ब्रह्मगिरीची महा प्रदक्षिणा रद्द करण्यात आल्यामुळे राज्यातून येणाऱ्या भाविकांचे येणे बंद झाले आहे नाशिक शहरातील श्री कपालेश्वर श्री सोमेश्वर तसेच अन्य सर्व शिवमंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात एरवी लाखो भाविकांची दरवर्षी हजेरी असते

श्रावणातील सोमवारी येथे कावड दिंड्या पताका घेऊन हजारो भाविक दर्शनासाठी येतात मंदिर परिसर भाविकांनी फुलून जातो त्यामुळे औंढा नागनाथ परिसर आणि मंदिर परिसरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते त्यावर शेकडो कुटुंबांचा प्रपंच सुरू असतो परंतु यावर्षी मात्र सर्वच बंद असल्याने मंदिर परिसरात दुकाने असलेल्या किरकोळ दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे अकोल्याचे संपर्क मंत्री बच्चू कडू यांनी मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी न करण्याचे आवाहन राजेश्वर मंदिर कावड पालखी उत्सव समिती आणि शिवभक्त मंडळाला केले होते त्याला अकोलेकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला असून श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असूनही राजेश्वर मंदिर परिसरात शुकशुकाट होता दरवर्षी पहिल्या श्रावण सोमवारी हा परिसर आणि रस्त्यांना जत्रेचे स्वरूप आलेले असते यावर्षी जगावर आलेले कोरोनाचे संकट पाहता श्रद्वे पेक्षा देश मोठा असे मानून अकोल्याचे आराध्य दैवत श्रीराजेश्वराला लोकांनी घरातूनच जलाभिषेक केला

तसेच नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातील गंगबीड इथला महादेव नांदेड तालुक्यातील विष्णुपूरी इथल्या काळेश्वळ मंदीरात काळेश्वर आणि मरळक इथल्या ईमलेश्वर अर्धापूर तालूक्यातील महादेव पिंपळगाव इथला महादेव हदगाव तालूक्यातील केदारगुडा इथे केदारनाथांची पुजाऱ्यांनी अभिषेक पुजा अर्चा केली आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांसह मनोज क्षीरसागर पुणे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहा निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार